या दोन दिवसांच्या परिषदेत प्रमुख उद्योजक संस्था सहभागी होणार असून उत्तराखंड मध्ये गृंतवणूकीसाठी उपलब्ध संधीचं प्रदर्शन केलं जाणार आहे या परिषदेमध्ये भारतीय गुंतवणूक संस्थांबरोबर जपान झेक प्रजासत्ताक अजॅटिना मॉरिशस आणि नेपाळमधल्या गुंतवणूकदार सस्थांना आमंत्रित केलं आहे या परिषदेदरम्यान आतापर्यंत सत्तर हजार कोटी रूपये गुंतवणूकीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी वार्ताहरांना सांगितलं

या स्पर्धेतल्या विजेत्यांनी रशिया आणि चीनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत भारताला गोरव प्राप्त करुन दयावा असं हेगडे म्हणाले

ते काल बुलडाणा इथं बोलत होते सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हमी भाव खरेदी केंद्रांवरही विकावा असं आवाहनहीदेशमुख यांनी केलं मलेशियात सुरु असलेल्या सुलतान ऑफ जोहोर चषक कनिष्ठ गट पुरुष हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज न्यूझीलंड बरोबर होणार आहे

भारताच्या हरमनप्रित सिंग आणि शिलानंद लाक्रानं गोल झळकावले तर मलेशियातर्फे मुहम्मद झैदीनं गोल केला